देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या साडेनऊ लाखांपेक्षाही जास्त झाली आहे

देशभरात बरे झालेल्या रुग्णांमधे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातले तर त्याखालोखाल तामिळनाडू आणि दिल्लीतले रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेत स्थळावर दिली आहे

ही आजवरची एकाच दिवसात केलेल्या चाचण्यांची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे कोविड विषाणूच्या प्रतिबंधासाठी स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन या लसीसाठी मानवी चाचणी करण्याची प्रक्रिया नागपुरातील रेशीमबाग स्थित गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्रुवात झाली आहे

या व्यक्तीवर या लसीचे कोणतेही द्ष्परिणाम झाले नाही

यापैकी महाराष्ट्रातील नागप्र केंद्रावर हया चाचण्या होत आहे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांना पी पी ई कीट आणि मास्क प्रवले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे सध्या रुग्णालयात उपचार धेत असलेल्या रुग्णांच्या बिलात पी पी ई कीट आणि मास्कची किंमत समाविष्ट केली जात असल्यानं या निर्णयाम्ळं रुग्णांना दिलासा मिळाला आहे दरम्यान अॅलोपॅथी होमिओपॅथी आय्र्वेद आणि य्नानी तज्ञांबरोबर चर्चा करून प्रमाणित कोरोना उपचार पद्धत तयार करावी अशी सूचना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे

वाघांच्या संख्येची अच्क नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज ब्रुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून उदया जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हा प्रस्कार देशाच्या जनतेला अर्पण करणार आहेत उद्याच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज सकाळी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन नवी दिल्ली इथं करण्यात आलं होतं त्यावेळी जावडेकर बोलत होते

भारतीय वनसंपदेची ही ताकद असून वाघांचं संरक्षण करणं एकूण वन अरण्यांच्या पर्यावरणीय संरचनेच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक आहे असं जावडेकर यांनी म्हटलं आहे

तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप योजना राबविण्यात येत आहे

कोरोना संक्रमण संकटामुळे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असून सप्टेंबर महिन्यात अधिवेशन होईल अशी माहिती विधानसभेतचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज मुंबईत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घ्यावं असा प्रस्ताव सरकारनं मांडला होता मात्र मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत अधिवेशन घेणं हा त्या आमदारांना संविधानाने दिलेला हक्क हिरावण्यासारखं आहे त्यामुळे आम्ही तो नाकारल्याचं फडणवीस म्हणाले यासोबतच त्यांनी केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेल्या जीएसटी परताव्या बद्दल आणि पीएम केअर्स मधून सर्वाधिक मदत महाराष्ट्राला दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले तसंच याप्ढील निवडण्का स्वबळावर लढविण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे शिवाय राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आम्ही शिवसेनेला दिलेला नाही आणि शिवसेनेकडूनही तसा प्रस्ताव आलेला नाही असं आज फडणवीस यांनी स्पष्ट केलं चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्याबाबत केलेलं विधान हे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल होतं असही त्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश दयावेत आणि खासगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज देत वाढीव वीजदेयकात तात्काळ सूट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रम्ख राज ठाकरे यांनी केली आहे या मागणीचं पत्र त्यांनी म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पाठवलं आहे कोरोनाच्या संकटकाळात राजकीय पक्ष एक दिलानं सरकारच्या पाठीशी उभे राहिले भविष्यात देखील राहतील मात्र या विषयाचं निराकरण नं झाल्यास मनसे गप्प बसणार नसल्याचा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात दिला आहे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्ढची सूनावणी शुक्रवारपर्यंत प्रढे ढकलण्यात आली आहे

यूजीसी अर्थात विदयापीठ अनुदान आयोगानं परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देशांना आव्हान देण्याच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली यासंदर्भात दाखल विविध याचिकांवर ब्धवारपर्यंत एकत्र उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने य्जीसीला दिले आहे त्यावर याचिकाकत्त्यांना ग्रुवारपर्यंत म्हणणे मांडता येणार आहे

ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक केंद्रांमध्ये स्वॅब चाचणी स्रू करण्याबाबतच्या धोरणातंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी प्राथमिक केंद्रात आजपासून अँटीजन तपासणीला स्रुवात करण्यात आली ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत प्नर्वसन इतर मागास बहजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चाचणीचा प्रारंभ केला

दरवर्षी हा निकाल जून महिन्यात जाहीर होतो पण यंदा कोरोंना संकटामुळे निकालास उशीर झाला